मुसळधार पावसामुळं रस्ते वाहतूक आणि उपनगरी रेल्वे सेवा प्रभावित झाली आहे लोणावळा कर्जत दरम्यान एक मालगाडी घसरल्यानं मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर मुंबईहून पुणे मार्गे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या इगतपुरीहून वळवल्या जाणार आहेत